यानिर्णयामुळेबांधकामप्रकल्पांनाअधिमूल्यामध्येजीसवलतदिलीजाणारआहेत्याचाप्रत्यक्षलाभग्राहकांनाहीमिळणारआहे विझक्राफ्टएंटरटेनमेंटएजन्सीप्रा

औरंगाबादच्यानामांतराच्यामुद्यावरएकत्रबसूनचर्चाकरुआणिमार्गकाढू असाविश्वासउपमुख्यमंत्रीअजितपवारयांनीव्यक्तकेलाआहे

मागणीकरण्याचाअधिकारसर्वांनाआहेत्याबद्दलआमचंकाहीम्हणणंनाही

महाविकासआघाडीटिकावीआणिविकासालामहत्वद्यावं हीआमचेपक्षाध्यक्षशरदपवारयांचीभूमिकाअसूनआम्हीदेखीलयाचभूमिकेचंसमर्थनकरुनपुढेजातआहोत असंअजितपवारम्हणाले मराठाआरक्षणाबाबतआजमुख्यमंत्रीशिष्टमंडळाशीचर्चाकरणारआहेत आजदुपारीसाडेतीनवाजतासह्याद्रीअतिथीगृहातहीबैठकहोणारअसूनआरक्षणाबाबतच्यामुद्यांवरचर्चाहोणारअसल्याचंसूत्रांनीसांगितलंआहे कृषीविधेयकातलेकायदेशेतकऱ्यांच्याहिताचेचआहेत तसासंदेशकोकणासहदेशभरजाऊद्या असंआवाहनभाजपाचेप्रदेशाध्यक्षचंद्रकांतपाटीलयांनीकेलंआहे सिंधुदुर्गजिल्ह्यातकणकवलीविधानसभामतदारसंघातभाजपाआमदारनितेशराणेयांच्यासंकल्पनेतूनकृषीविघेयकाच्यासमर्थनार्थकाढलेल्याट्रॅ क्टररॅलीनंतरझालेल्यासभेतपाटीलबोलतहोते

कणकवलीमुर्डेश्वरमैदानावरूननिघालेलीहीरॅलीप्रांताधिकारीकार्यालयावरधडकली यारॅलीतचंद्रकांतपाटील खासदारनारायणराणे अनिलबोंडे आमदारनितेशराणे रवींद्रचव्हाण जिल्हाध्यक्षराजनतेली यांच्यासहहजारोपदाधिकारीकार्यकर्तेसहभागीझालेहोते भाजपानेतेआमदारआशिषशेलारयांच्यावरभाजपानंआणखीएकजबाबदारीसोपवलीअसून नवीमुंबईमहापालिकेच्यानिवडणूकीचेप्रभारीम्हणूनत्यांचीनियुक्तीकेलीआहे आमदारआशिषशेलारयांनीमुंबईतपक्षालामिळवूनदिलेल्यायशानंतरगुजरात कर्नाटकसहनुकतीचहैदराबादमहापालिकानिवडणुकीतसहप्रभारीम्हणूनहीआशिषशेलारयांच्यावरजबाबदारीसोपवलीहोती उस्मानाबादजिल्ह्याच्यातुळजापुरतालुक्यातहोर्टीश्रेल्यासत्ताधारीविद्यमानउपसरपंचासहदोनग्रामपंचायतसदस्यांनीसरकारीजागे वरअतिक्रमणकेल्याच्यातक्रारीवरूनजिल्हाधिकाऱ्यांनीयातिघांचंहीसदस्यत्वरद्दकेलंआहे हेअतिक्रमणकाढण्यासाठीग्रामपंचायतीनंनोटीसदिल्यानंतरहीहेसदस्यहेपदाचाद्रुपयोगकरुनअतिक्रमणकाढतनसल्याचीतक्रारहोर्टीचेमाजी सरपंचज्ञानेश्वरभोसलेयांनीजिल्हाधिकारीकौस्तुभदिवेगावकरयांच्याकडेकेलीहोती त्यावरतात्काळसुनावणीघेऊनजिल्हाधिकाऱ्यांनीतिनहीसदस्यांचंसदस्यत्वरद्दकेलं आणिअतिक्रमणकाढण्याचेआदेशग्रामपंचायतीलादिलेआहेत

यात्रेच्यामुख्यदिवशीफक्तनिमंत्रितपदाधिकारीदेवीचीपूजाकरणारआहेत

भाविकांसाठीमंदीरबंदठेवलंजाणारअसूनकालमध्यरात्रीपासूनशनिवारीमध्यरात्रीपर्यंतगोंदवल्यातजमावबंदीआदेशलागूकेलाआहे

नवीनकरवाढहोणारनाही मात्रघरांचासर्वेकरूनत्यांनाक्रमांकदिलेजाणारआहेत त्यामुळेयामालमत्तांचीनोंदमहापालिकेच्यादप्तरीहोईल सांगलीपरिसरातलीपूरस्थिती कोरोनाउपाययोजनांमुळेपालिकाप्रशासनावरआर्थिकताणपडलाआहे त्यामुळेउत्पन्नाचेनवेपर्यायशोधलेजातअसल्याचंआमच्यावार्ताहरानंकळवलंआहे

देशभरातउद्याहोणाऱ्याकोरोनालसीकरणाच्यादुसऱ्याड्रायरनअंतर्गतराज्यातल्यासर्वजिल्ह्यांमधेलसीकरणाचीरंगीततालीम घेण्यासाठी प्रशासन सज्ज आहे असंआरोग्यमंत्रीराजेशटोपेयांनीसांगितलं यातालमीदरम्यानलसीकरणाचीतयारी पुरवठाप्रक्रियातसंचकोल्डस्टोरेजयांचीतपासणीकेलीजाईल

दारिद्रयरेषेखालच्याजनतेलाकेंद्रसरकारनंमोफतलसपुरवावीअशीमागणीटोपेयांनीकेली

लसीकरणाच्यापहिल्याटप्प्यातकेंद्रआणिराज्यसरकारआरोग्यसेवकांनामोफतलसदेणारअसल्याचीमाहितीत्यांनीदिली

कोरोनालसीकरणासाठीमुंबईमहानगरपालिकाप्रशासनसज्जझालंआहे यापार्श्वभूमीवरवांद्रेश्वल्याभारुग्णालयातल्यालसीकरणकेंद्राचाआरोग्यसमितीअध्यक्षप्रविणामोरजकरयांनीकालआढावाघेतला

मुंबईतकोरोनालसीकरणालाअल्पावधीतचसुरुवातहोणारआहे पहिल्याटप्प्यातसव्वालाखवैद्यकियक्षेत्रातीलनागरिकांनालसटोचलीजाईल लसीकरणासाठीमहापालिकेनंतयारीकेलीअसूनठिकठिकाणीकेंद्रंउभारलीआहेत

नाशिकशहरातसिडको अंबडपरिसरातअचानकबेमोसमीपावसालासुरुवातझालीआहे आजसकाळपासूनसंपूर्णशहरातढगाळवातावरणआहेत्यानंतरआतापाऊससुरूझालाआहे त्यामुळेअनेकभागातवीजपुरवठाखंडीतझाल्याचंआमच्यावार्ताहरानंकळवलंआहे